लोकसभेपाठोपाठ काल राज्यसभेतही ते संमत झालं विधेयकाच्या बाजूने नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौऱ्याऐंशी मतं पडली

संयुक्त जनता दलानं मात्र या विधेयकावरच्या चर्चेत भाग न घेता सभात्याग केला

केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोग नेमण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्याची तरतूद या विधेयकात आहे

चालू आर्थिक वर्षापासून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे

उपसरपंचांचं मानधन अशाच पद्धतीनं लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक हजार पंधराशे आणि दोन हजार रूपये दरमहा देण्यात येणार आहे

आंतरराज्यीय दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार पार गिरणा पार गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी आणि दमणगंगा एकदरे गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचा यात समावेश आहे

कोकणातल्या नार पार दमणगंगा उल्हास आणि वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातल्या गोदावरी नदी खोऱ्यात हे पाणी वळवण्यात येणार आहे या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करून हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे

यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि मुंबईतल्या वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे हे सर्व आमदार आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे

या योजनेतल्या त्रटींसंदर्भात काल शिवसेना खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रेसा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली

नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात संततधार सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे

गडहिंग्लज गगनबावडा पन्हाळा तसंच कागल तालुक्यातली वाहतुक यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात सर्वत्र नद्या नाले ओढे द्रथडी भरून वाहत आहेत रायगड जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आले आहेत अंबा नदीचं पाणी पुन्हा नागोठण्यात घुसलं आहे आज आणि उद्या जिल्ह्यात म्सळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना सावध राहण्याचा प्रशासनानं इशारा दिला आहे गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे

तानाजी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे यापूर्वी अर्जन खोतकर या जिल्ह्याचे पालकमंत्री होते

माजी आमदार प्रथ्वीराज साठे आणि बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती राजेदेशमुख यांच्या नेतृत्वात भर पावसात निघालेल्या या मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले

विविध घटकांच्या आरक्षणांमुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांमध्ये यावर्षी मोठी घट झाली असून या अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता गुण छाटणीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे पात्र विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून वंचित राहत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे